रेरा अर्थात स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणामुळं ग्राहक आणि स्थावर मालमत्तांचे अभिकर्ते यांच्यातला विश्वास मजबूत झाल्याचं पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं

काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री पिय्ष गोयल यांनी बातमीदारांना या संबंधी माहिती दिली

या बँकांनी बँकेची रक्कम इतर बँकांशी माहितीची देवाणघेवाण तसंच खात्यांशी संबधित असलेल्या नियंमाचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून त्यांना हा दंड ठोठावण्यात आल्याचं युनीवार्तानं म्हटलं आहे आयुर्वेदिक सिद्ध यूनानी आणि होमिओपॅथी औषधींच्या ऑनलाईन परवाना मिळण्यासाठीच्या ई औषधी पोर्टल या प्रणालीचा शुभारंभ आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल काल नवी दिल्ली इथं केला यामुळं या व्यवहारात पारदर्शक्ता आणि सुलभता येईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला

या घोटाळयात वड्रा यांच्या नेमक्या भूमिकेबाबत दिवसभर चौकशी सुरु होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज उत्तराखंडमधील रुद्रपूरच्या नियोजित दौऱ्यावर जाताना खराब हवामानामुळं डेहराडून विमानतळावर अडकून पडावं लागलं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते सकाळी सव्वासात वाजता डेहराडून विमानतळावर पोहचले तिथून ते हेलीकॉप्टरनं रुद्रपूरला रवाना होणार होते पण पाऊस आणि खराब हवामानामुळं त्यांना थाबावं लागलं

सिंधूनं आसामच्या गोहत्तीमध्ये सुरू वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत आज उपउपांत्य फेरी गाठली सायना नेहवाल आज आपला उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे पुरुषा गटामध्ये समीर वर्मा स्पर्धेचं प्रम्ख आकर्षण आहे

मृत कामगार मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातील काम संपवून परतत होते अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिसऱ्या दिवशीही प्रकल्प ग्रस्तांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण करताना झालेला द्जाभाव आणि कमी मोबदला देण्यात आल्यामुळे वाढीव मोबदला मिळावा ही आंदोलन कर्त्याची प्रमुख मागणी आहे आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार प्रकल्पग्रस्तांचं कुटंबीय सहभागी झाल्यानं आंदोलनाची तीव्रता वाढली आहे